सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा सुरक्षित अंतर ठेवा

पंढरपुरातलं विड्ठलाचं आणि तुळजापुरातलं भवानी मातेचं देऊळ बंद

यानुसार पाच हजार दोनशे वैद्यकीय अधिकारी आणि पंधरा हजार नर्सेस तातडीने उपलब्ध करुन देणं शक्य होणार आहे

या परीक्षेचा निकाल तातडीनं लावून त्यांच्या सेवा इंटर्नशीपसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात हे डॉक्टर्स उपलब्ध होतील विविध नर्सिंग कॉलेजमधील जी एन

या नर्सेसेच्या सेवा संबंधित जिल्ह्यात कंत्राटी तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येतील

मोठ्या संख्येनं तरुण वर्ग घराबाहेर कामाला जातो त्याला लस मिळाल्यास रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल असं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हंटलं आहे लसींचे वाढीव डोस महाराष्ट्राला मिळावेत अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली

ऐकू या त्याबद्दलचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

ग्रामीण भागात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच दुसऱ्या बाजूला शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावं म्हणून अनेकविध अभिनव संकल्पना राबवल्या जात आहेत पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स तर्फे विविध केंद्रांवर लस घेणाऱ्या नागरिकांना चक्क बाकरवडीचे पाकीट मोफत देण्यात येणार असून भविष्यातही अशा अनेक उपाय योजना राबवल्या जाणार आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन विनायक सोमणी निर्बंध कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठीचे केंद्राचे आदेश दुसऱ्या बाजूला कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारकडून घातले जाणारे निर्बंध आणि त्याअनुषगाने जारी केले जाणारे नवनवीन आदेश यांच्यात कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही या सगळ्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांबरोबरच अत्यावश्यक सेवेतील सरकारी कार्यालयांनाही बसतो आहे राज्य सरकारने काल नव्यानं जारी केलेल्या निर्बंधानुसार अत्यावश्यक सेवेतील सरकारी कार्यालये खुली राहणार असली तरी त्यातील कर्मचाऱ्यांनाही लसीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे

हे लसीकरण झालं नाही तर अत्यावश्यक सेवेतील ती सरकारी कार्यालये सुरु तरी कशी ठेवायची असा प्रश्न निर्माण झाला आहे

पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादनं सर्व प्रकारच्या कार्गो सेवा डेटा सेंटर क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायर्ड्स माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा शासकीय आणि खासगी सुरक्षा सेवा तसंच फळविक्रेतही आता अत्यावश्यक सेवेत समाविष्ट आहेत

आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवारी विवाह समारंभ असेल तर स्थानिक प्रशासन त्यासंदर्भात परिस्थिती पाहून आणि नियमांचं पालन करण्याच्या अर्टीवर परवानगी देईल पुणे शहरामध्ये आता सायंकाळी सहा ते सकाळी सात वाजेपर्यंत संचार निर्बंध असणार आहेत महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी याबाबतचे नवे आदेश काल जारी केले राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जरी सुरू असली तरी पुण्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतरांसाठी पीएमपीएमएल बंदच राहणार आहे तर अत्यावश्यक सेवेची दुकान वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे रिक्षा आणि कॅब चालकांनी किमान पंधरा दिवसाचं आरटीपीसीआर चाचणी निगेटिव असल्याचं प्रमाणपत्र जवळ बाळगणं आवश्यक आहे कोणत्याही चार चाकी तून जाताना मास्क लावणं बंधनकारक असून त्याचं उल्लंघन झाल्यास पाचशे रुपयांचा दंड करण्यात येणार आहे

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेचं मंदिरही चार एप्रिल संध्याकाळी आठ पासून दर्शनासाठी पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर देखील दर्शनासाठी भाविकांना बंद करण्याचा निर्णय न्यास व्यवस्थापन समितीनं घेतला आहे

जादा दर आकारल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल असा इशारा काल प्रशासनानं दिला रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्ण गंभीर नसताना आणि गरज नसताना केला जाणारा रेमडेसिवरचा वापर यामुळेच हे इंजेक्शन कमी पडत आहे त्याचा तुटवडा नाही परंतु ते मोठ्या प्रमाणात शिल्लकही नसल्याचं स्पष्टीकरण अन्न आणि औषध प्रशासनातर्फे देण्यात आलं याच्या वापराबाबत पुन्हा एकदा रुग्णालयांना सूचना देण्यात येणार आहेत

ऑक्सिजनची अधिकची गरज भासण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारनं गूजरात आणि छत्तीसगडमधून ऑक्सिजन आणण्यास सुरुवात केली आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाकडून काल देण्यात आली

नमस्कार